रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरवली ते वाकेड मार्गाचं केवळ दहा टक्के चौपदरीकरण झालं आहे इतर ठिकाणची कामं प्रगतिपथावर आहेत

ऑनलाइन मार्केटिंग कर्जाच्या व्याजदरातली कपात साडेतीन पटींनी वाढवलेली पीककर्जमर्यादा प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचं मातीपरीक्षण थेट बँकेत जमा होणारं अनुदान अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक बाबी केंद्र सरकारनं अमलात आणल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सध्या सुरू असलं तरी त्यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशाही प्रभू यांनी यावेळी व्यक्त केली खामगाव जालना रेल्वे जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला काल जालना रेल्वे स्थानकापासून सुरुवात झाली

पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक पुढील पाच दिवस चालणाऱ्या या सर्वेक्षणात या रेल्वे मार्गाच्या उपयुक्ततेचा अभ्यास करणार आहे मुळात इंग्रजांच्या काळापासून हा मार्ग प्रस्तावित आहे तेव्हा काही ठिकाणी कामही सुरू झालं होतं पण ते नंतर बंद पडलं

आता नव्यानं सर्वेक्षण होत आहे त्याचा अहवाल तीन महिन्यांत रेल्वे मंडळाला सादर केला जाईल

पचगंगा प्रदषण पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणं विविध उपाययोजना करण्याबरोबरच या कामाच्या समन्वयासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी त्यांना थेट टाळं लावण्यात यावं आणि त्यांनी नियमांची पुर्तता केल्यानंतरच टाळं उघडण्यात यावं अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी नदीचं प्रदूषण रोखण्यासंदर्भात विविध उपाययोजना सुचविल्या आणि सूचना केल्या

राखेतन रस्ते औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळसा जळल्यानंतर उरलेली राख वापरून विटा आणि सिमेंट निर्मितीच्या व्यवसायात उतरण्यासाठी चाचपणी करावी याशिवाय या राखेचा वापर राज्य सरकारच्या विविध विभागाकडून होणाऱ्या रस्ते बांधकामातही केला जावा असे निर्देश ऊर्जामंत्री डॉक्टर नीतीन राऊत यांनी दिले आहेत राज्याच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेच्या व्यवस्थापनाचा आढावा राऊत यांनी काल मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला या बैठकीला महाराष्ट्र राज्य विद्यूत निर्मिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह महानिर्मितीचे इतर अधिकारी उपस्थित होते कषीउत्पन्न बाजार समिती राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून यासदर्भात समिती गठीत करण्यात यावी अशा सूचना सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत काल मुंबईत मंत्रालयात पणन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती तेलंगण तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी कर्मचारी संघाच्या वतीनं यावेळी करण्यात आली समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन पाटील यांनी त्यावर दिलं

या अभियानाच्या अनुषंगानं सरकारच्या वतीने माहिती कार्यशाळा घेण्यात येत असून तीन दिवसांच्या कार्यशाळेची सुरूवात काल नवी मुंबईतून करण्यात आली मलनिसरण वाहिन्या मॅनहोल आणि सेप्टिक टँकची धोकादायक पध्दतीनं माणसांकडून होणारी स्वच्छता पूर्णपणे थांबवून त्याठिकाणी यांत्रिकी पध्दतीनं स्वच्छता करण्यासाठी प्राधान्य देण्याचं मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हे सफाई मित्र सुरक्षा अभियान राबविले जात आहे

या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून राज्य सरकारनं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार महिला आणि बालविकास विभागात बाह्ययंत्रणेतून भरल्या जाणाऱ्या कंत्राटी पदांसाठी आता अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे

महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेतून कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते त्यामध्ये संरक्षण अधिकारी कार्यालयातील सहाय्यक आणि बहुउद्देशीय कर्मचारी बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळावरील विविध पद कंत्राटी पद्धतीनं भरली जातात

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत मागणी आणि पाठपुरावा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे

अशा गावांसाठी मोठ्या विकासनिधीची आमिषंही दाखवण्यात आली होती पण त्यापेक्षा स्थानिकांची राजकीय महत्वाकांक्षाच वरचढ ठरल्याचं अधिकांश ठिकाणी दिसून आलं तरी अनेक गावांनी एकोपा राखत निवडणुका बिनविरोध केल्या आहेत

त्यावर आधारित हा वृत्तांत

गेल्या सप्टेबर मधलं सरासरी तापमान तर शतकातलं सर्वाधिक होतं

उंफून

नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

जिल्हा बँकेतील विकासकामांच्या उद्घाटनानंतर ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते पाणी सोडण्याचं नियोजन केल्यामुळे सांगली जिल्ह्यावरील महाचंराचे संकट टळलं असं सांगून पाटील म्हणाले की पुढील काळात हे पुराचं पाणी दृष्काळी भागाला कायम स्वरूपी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे दर्पणकार स्मारक मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं जन्मस्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले इथल्या स्मारकाची आणि परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं आणि दर्जेदार करण्यात यावीत त्यासाठीचा निधी जिल्हा नियोजन निधीतून खर्च करण्यात यावा स्मारकाची जागा आचार्य बाळशास्त्रींच्या वारसांच्या आणि संबंधिताच्या सहमतीनं शासनाच्या नावे करुन घेण्याची कार्यवाही तातडीनं पूर्ण करावी असे निर्देश उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत आजच्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर काल मंत्रालयात स्मारकाच्या दुरुस्ती सुशोभिकरण आणि रस्ते विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते

तसंच ही बंदी सहा महिने का वाढवण्यात येऊ नये याचा खुलासा मागवणाऱ्या नोटिसा दिल्या आहेत

पाच सदस्य अनुपस्थित होते

संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपचा अपेक्षित विजय झाला असून भाजपच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे नागपूर महापालिका निवडणूकीला सव्वावर्षाचा काळ उरलाय या कार्यकाळात मनपाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीत चांगलं काम करण्याचं मोठं आव्हान दयाशंकर तिवारी यांच्यापुढे राहणार आहे औरंगाबाद नामांतर औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आघाडी आणि भाजपात कलगीतुरा रंगला असताना आता या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे

औरंगाबाद बस वर छत्रपती संभाजीनगर नावाची पाटी लावून मगच बस पूढे रवाना होऊ दिली हवामान राज्यातलं हवामान अंशतः ढगाळ असून काल कोकण पश्चिम महाराष्ट्र खान्देश मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसानंही हजेरी लावली आज आणि उद्याही राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं वेधशाळेनं कळवलं आहे दमट हवामानामुळे थंडी बेपत्ता झाली असली तरी पहाटेच्या वेळचं ध्कं वाढलं आहे आणि दवही पड्र लागलं आहे कमाल आणि किमान तापमान सगळ्याच भागात सरासरीपेक्षा जास्त आहे

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विधासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार